केंद्र सरकारचे कर्मचारी रेल्वे आणि संरक्षण दलांच्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय लागू असेल

गेल्या वर्षपिक्षा यावेळी भारतानं पाच पायऱ्या वर झेप घेतली असून जी ट्वेंटी अर्थव्यस्थांमधली ही सर्वाधिक प्रगती आहे असं जागतिक मंचानं म्हटलं आहे उच्च आणि कनिष्ठ मध्यम वर्गाच्या संदर्भात उत्तम कामगिरी नोंदवणाऱ्या देशांमधे भारताची कामगिरी उच्च उत्पन्न देशांच्या सरासरीपेक्षा सरस असल्याचं मंचाच्या अहवालात म्हटलं आहे बालकांच्या लैंगिक शोषण प्रकरणी पीडित व्यक्ती आज तिचं वय कितीही असो कधीही तक्रार दाखल करु शकते असं माहिला बाल विकास मंत्री मेनकां गांधी यांनी म्हटलं आहे पीडीतांनी पोस्को ई बॉक्सद्वारे गुन्हे दाखल करावेत असं आवाहनही त्यांनी केलं आहे अशा प्रकरणांमधे शोषणकर्ते बहदा घरातलेच नात्यातले किंवा परिचयातले असल्यानं बालकांना त्यांच्याबाबत तक्रार नोंदवणं शक्य होत नाही मात्र या अत्याचाराचा मानसिक त्रास अनेकांना आयुष्यभर होत राहतो त्यापासून सुटका करुन घेण्यासाठी अनेक लोक लहानपणी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी करण्यासाठी पुढं येत आहेत पोस्को कायद्यात अशा गुन्ह्याची तक्रार कधीपर्यंत नोंदवावी याबाबत कसलीही कालमर्यादा नसल्याचं विधी मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

आणि व्यवस्थेतल्या त्रुटी शोधून त्यात सुधारणा सुचवल्या आहेत दक्षता आयुक्त डॉ टी एम भसिन यांनी याबाबत माहिती दिली याबाबतच्या अहवालात बँकांची आणि कर्जदारांची नावं उघड केलेली नाहीत मात्र प्रभावी कारवाईच्या दृष्टीनं प्रमुख तपास यंत्रणामार्फत तपास कर्मचा यांच्या जबाबदारीची निश्विती आणि कर्जवसुलीच्या उपाय योजनांसारखी पावलं उचलली जात असल्याचं भसिन यांनी सांगितलं या कर्जघोटाळयांची कार्यपद्धती मुळापासून अभ्यासून तिचं विश्नेषण करुन विविध त्रूटी शोधल्या असल्याचं त्यांनी सांगितलं ओडेन्स इथं सुरू असलेल्या डेन्मार्क खुल्या बंडमिंटन स्पर्धेत समीर वर्मा किदांबी श्रीकांत आणि सायना नेहवाल यांनी आपापल्या गटाची दुसरी फेरी गाठली आहे